साहित्य संमेलनात एकमत विधिविषयक प्रकरणे हाताळणारा अधिकारी विधिसाक्षर असणे आवश्यक माजी न्यायमूर्ती व्ही

सिरप्रकर याचं प्रतिपादन आणि एक आठवड्याच्या विलंबानंतर नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळच्या किनाऱ्यावर दाखल

इयता दहाविचा निकाल कमी लागल्याचे कारण स्पष्ट करतांना नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी आकाशवाणी सोबत बोलतांना सांगितले की

तो एक परिणाम झाला

यासंदर्भात जिल्हानिहाय विषय निहायक शिक्षणांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात येतं आणि त्यांना उद्बोधन करण्यात येईल केंद्र सरकार योग चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या माध्यम सम्हांना विशेष प्रस्कार देणार आहे वृतपत्र संस्था दूरचित्रवाणी आणि नभोवाणी वाहिन्या यांच्यासाठी प्रत्येकी अकरा पुरस्कार या अंतर्गत दिले जातील अशी घोषणा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत केली

देशभरातील जागतिक योग दिनाचं आय्श मंत्रालय मागील चार वर्षांपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून यषस्वी आयोजन करीत आहे येत्या अर्थसंकल्पासंदर्भात नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी त्या मायजीओव्ही डॉट इन या सरकारच्या संकेतस्थळावर येत्या वीस तारखेपर्यंत मांडाव्यात असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या प्रथेमध्ये समाजाच्या सगळ्या स्तरांतल्या नागरिकांनी भाग घेतल्यास सर्वसमावेशक अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत होईल असं सरकारनं म्हटल्याचं वृत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या पाच ज्लै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत नागपूरच्या संविधान फाऊंडेशनतर्फे नागप्रात प्रथमच आयोजित दोन दिवसीय भारतीय संविधान साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज सुप्रसिध्द समाजसेवक डॉ अभय बंग यांच्या हस्ते पार पडलं नागप्रातील दीक्षाभूमी सभागृहात आयोजित या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत न्यायमूर्ती किशोर रोही यांच्यासह नागपूरचे पोलीस आय्क्त डॉ भूषणक्मार उपाध्याय विभागीय आय्क्त डॉ संदीपक्मार यावेळी उपस्थित होते उद्घाटनानंतर संविधानातील प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले तसंच संमेलनाचे संयोजक इ

खोब्रागडे लिखित आपले संविधान आणि प्रशासनाचे समाजशास्त्र या दोन प्स्तकांचे प्रकाशनही करण्यात आले

आरतीय संविधानातील स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये आपण अंशतः प्राप्त केली

यामुळं धावपट्टीचं न्कसान झालं असून कोणतीही जीवित हानी झाली नसून आता सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दिली आहे

ग्रामविकास हा राज्य तसेच केंद्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे या विभागातील विधिविषयक प्रकरणे प्रलंबित होण्यामागे अनेक कारणे असली तरी ही प्रकरणे हाताळणारा अधिकारी कर्मचारी हा विधिसाक्षर असणे आवश्यक आहेण् त्यासाठी विभागाने स्वतंत्र व्यवस्था उभी केल्यास अनेक प्रकरणांवर सुनावणी होऊन ती निकाली लागतील असं प्रतिपादन माजी न्या

सिरपूरकर यांनी केलं आजपासून शहरातील वनामती सभागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय विधिविषयक परिषद आयोजित करण्यात आली आहे

यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळेए ऑल इंडिया रिपोटर्सचे चेअरमन आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आरण् सीण् चव्हाण उपस्थित होते पंचायतराज आणि ग्रामविकास यांचा इतिहास सांगत न्या सिरप्रकर यांनी सता विकेद्रीत होण्यामागील भूमिका स्पष्ट करताना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून ग्रामविकासाची कल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे त्यांनी सांगितलं विश्वात आज देशाच्या प्रगतीच मूल्यमापन करताना दरडोई उत्पनाप्रमाण दरडोई समाधान काय आहे याचा विचार केला जात असून माणसाच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य ही खरी संपती मानण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी दिली

वाढीव पाणी पातळीमुळे जीवित आणि वित हानी होऊ नये म्हणून लगतच्या सर्व गावांतील नागरिकांनी नदी काठावर जाणे टाळावे तसेच शेतात काम करताना सतर्क राहावे मार्कंडा देवस्थानाच्या नदीत आंघोळ करताना मासेमारी करताना वाळू काढताना तसेच नदीतून ये जा करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन उपकार्यकारी अभियंत्यांनी केले आहे संत गजानन महाराज संस्थान शेगाव कडून दरवर्षी विदर्भ पंढरी शेगाव ते भूषैकुंठ पंढरी पंढरप्र पायी वारीचे आयोजन करण्यात आलं असून आज श्री संत गजानन महाराज संस्थानची पायी वारी सोहळ्यास शेगाव येथून सुरुवात झाली सकाळी सात वाजता विधिवत पूजन संस्थांचे अध्यक्ष नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थांचे विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे प्जन करण्यात आले संस्थानचे विश्वस्त डॉ रमेश डांगरा विश्वेश्वर त्रिकाळ पंकज शितुत गोविंद कलोरे किशोर टँक सह संस्थानचे विश्वस्त यावेळी उपस्थित होते पालखीची पूजन झाल्यानंतर विठ्ठल नामाचाए ज्ञानोबा त्कारामाचा नाम घोष करीत श्रीची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे एक आठवड्याच्या विलंबानंतर नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळच्या किनाऱ्यावर दाखल झाला आहे भारतीय हवामान विभागानं पावसाच्या आगमनाची औपचारिक घोषणा काही वेळापूर्वी केली केरळमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस स्रू झाला आहे विलंबानं आला असला तरी देशभरात एकूण पाऊस सामान्यपणे चांगला राहील असंही हवामानविआगानं म्हटलं आहे पावसाच्या आगमनानं उष्णतेच्या लाटेत आणि द्रष्काळात होरपळणाऱ्या अनेक राज्यांना दिलासा मिळणार आहे दरम्यान आज नागप्रात द्रपारपासूनच आकाश अभाच्छादित होतं संध्याकाळी पावसाच्या हलक्यासरींनी हजेरी लावली यावेळी सर्वत्र ध्वळीचं वादळ सदृष्य परिस्थिती होती